श्रीनिवास यांनी दिली महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी राघोपूर मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे बिहार निवडणक प्रचार बिहार विधानसभेच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार उद्या संपणार आहे

तर वाल्मिकी नगर लोकसभा मतदारसंघासाठीच्या पोटनिवडणूकीचं मतदानही याचवेळी होणार आहे दरम्यान भाजप राष्ट्रीय जनता दल कॉंग्रेस तसंच राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि हिंदुस्तानी अवामी मोर्चा या राजकीय पक्षांचे अनेक नेते रॅली रोड शो आणि प्रचार सभांमध्ये व्यग्र आहेत

सर्व ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून आला अनेक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर योग्य ती काळजी घेण्यात आली होती

तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात झालं

याशिवाय छत्तिसगड गुजरात हरियाना झारखंड कर्नाटक ओडिशा आणि तेलंगण इथंही मतदान झालं

अमेरिका निवडणक अनेक आरोप प्रत्यारोपांनी रंगलेल्या आणि वादांनी गाजलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे

त्यामुळं यंदा विक्रमी प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज आहे प्राथमिक कलानुसार ज्यो बायडन यांचा पक्ष आघाडीवर असल्याचं दिसत आहे

या निवडणुकीत कोरोना परिस्थितीची हाताळणी आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था हे वादाचे प्रमुख मुद्दे होते दोन्ही नेत्यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे अमेरिकेत मतमोजणीला सुरुवात झाली आहे इथले मतदार मतदानात आपला प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी डिसेंबरमध्ये अध्यक्ष निवडीसाठी मतदान करतात प्रतिनिधींना मतदान करताना जनमताचा आदर करावा लागतो

परराष्ट्र सचिवांनी बर्लिनमध्ये जर्मनीचे परराष्ट्र मंत्री नील्स एनेन यांची भेट घेतली यावेळी जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांचे सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण सल्लागार जॉन हेकर यांचीही भेट घेऊन उभय देशातील परस्पर सहकार्याबद्दल त्यांनी चर्चा केली अँट ग्रप नोंदणी चीनमधली तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अँट ग्रुपच्या शेअर बाजारातला प्रवेश तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे शांघाय शेअर बाजारानं या कंपनीचा प्रवेश थांबवल्यावर हॉगकॉग शेअर बाजारानंही या कंपनीचा प्रवेश लांबणीवर टाकला आहे

दोन दिवसांनी तिची शेअर बाजारात नोंदणी होणार होती या कंपनीनं तिच्या वापरकर्त्यांकडून गोळा केलेला डाटा खासगीपणाला बाधा आणत असल्याची चर्चा आहे कंपनीच्या प्रमुखांबरोबर शेअर बाजारातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आज झाली मात्र त्यातून स्पष्टता न आल्यामुळे कंपनीचा शेअर बाजारातला प्रवेश लांबणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं

व्हिएन्ना इथं झालेल्या या दहशतवादी हल्यानं आपल्याला तीव्र धक्का बसला असून या दुःखाच्या काळात भारत ऑस्ट्रियाच्या पाठीशी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील पीडीतांविषयी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या बांगलादेश अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासताना लोकांच्या धार्मिक भावना द्खावल्या जाणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यायला हवी असं मत बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन यांनी व्यक्त केलं ते काल ढाका इथं पत्रकारांशी बोलत होते युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध करत बांगलादेश धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचं समर्थन करत नाही असंही मसूद यावेळी म्हणाले फ्रान्समधल्या एका नियतकालिकात आक्षेपार्ह व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर उसळलेला हिंसाचार आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल बांगलादेशमध्ये काही इस्लामी संघटनांनी काढलेल्या मोर्चाबद्दल बोलताना मसूद यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं धार्मिक भावनांमुळे अर्थकारणावर परिणाम होऊ नये असंही ते म्हणाले म्यानमार विराथ् म्यानमारमधील कट्टर राष्ट्रवादी विचारांचे भिक्खू अशीन विराथू यांनी काल पोलिसांसमोर शरणागती पत्करली सरकारविरोधात जनतेला चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप असून गेल्या वर्षीच त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आला होता रोहिंग्या समुदायाबद्दल असलेल्या टोकाच्या विचारांबद्दल विराथू ओळखले जातात त्यांचे फेसबुक पेजही दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आलं होतं राष्ट्रीय भिक्खू परिषदेनही त्यांना जाहीर भाषण करण्यास मनाई केली होती शरण जाण्यापूर्वी त्यांनी भिक्खू संघटनांबरोबर चर्चा केली आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आपलं कर्तव्य बजावण्याचं आवाहन त्यानं यावेळी केलं उत्तर प्रदेश कांदा उत्तर प्रदेश सरकारनं कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बाजारात कांदा उपलब्ध रहावा यासाठी कांदा साठवणूकीवर मर्यादा आणली आहे साठेबाजीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

कांजरमार्ग मेट्रो कार शेडसाठी राज्य सरकारनं निश्चित केलेल्या कांजूरमार्ग इथल्या जागेवर काम सुरू करण्यास केंद्र सरकारनं रोखणं म्हणजे राज्याच्या विकासात हस्तक्षेप असल्याचं राष्ट्रवादी कॉप्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे मात्र राज्य सरकार जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत असून मोठ्या प्रकल्पांचं काम मंदावलं असल्याचा आरोप भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे

सेल्फी विथ डॉटर जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरीतल्या महिला शक्ती केंद्रानं सेल्फी विथ डॉटर हा उपक्रम काल सुरू केला गेल्या काही दिवसांमध्ये महिला सेवा केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर सेल्फी येत असून उत्तम सेल्फींना पारितोषिकं देण्यात येणार आहेत पालकांमध्ये मुलींबाबत अभिमान वाढावा आणि त्यातून मुलींचा जन्मदर वाढावा या उद्देशानं हा उपक्रम आयोजित केला जात असल्याचं केंद्राच्या महिला कल्याण अधिकारी डॉ अनुम मिर्झा यांनी सांगितलं

यांच्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल तर शुक्रवारी होणाऱ्या बाद फेरीत हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर संघाबरोबर होईल यातील विजेत्याचा सामना पात्रता फेरीत पराभूत झालेल्या संघाबरोबर होईल